काही ठळक बातम्या

त वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या महसुल संकलनात देशामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी

अतिवृष्टीमुळं राज्यातील विविध भागासह विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झालं आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळं विशेशतः कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर सिंधुद्ग या जिल्हयांमध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हेलिकाप्टरमधून कराडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला सांगली जिल्ह्यात ब्रम्हनाल इथं बचाव कार्य करणारी बोट उलटी

कोल्हापुरात पावसानं विश्रांती घेतल्यानंतरही पूरस्थिती गंभीर आहे सातारा जिल्हयातील कोयना धरण क्षेत्राच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर आज ओसरला असून कराड शहरातील विविध ठिकाणी साचलेल्या पाण्याची पातळी कमी झाली आहे अमरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसामुळं मेळघाटातील सर्व नदीनाले ओसंडून वाहत आहेत धारणी तालुक्यात सिपना आणि गंगा नदीला पूर आल्यामुळं बैरागड प्लावरून पूराचं पाणी वाहत आहे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी यंत्रणा सुसज्ज असून तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे गडचिरोली जिल्ह्यात भामरागड गावात पुराचं पाणी घुसलं आहे तसंच जिल्हयातल पर्लकोटा पामुलगौतम आणि द्रावती या नद्या द्थडी भरून वाहत आहेत

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधुन पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार राज्याला आवश्यक ते सहकार्य करेल असं सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या अखेरच्या दिवसाचे उद्या होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त सांगली आणि कोल्हापूरकडे धाव घेतली असून त्यांनी स्वतः मदतकार्यात प्ढाकार घेतला असल्याने महाजनादेश यात्रेचे उद्या होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असे यात्रा प्रम्ख भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आ

सूक्ष्म सिंचन योजना अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचा सहभाग त्यात वाढावा यासाठी गेल्या पाच वर्षात विविध उपाययोजना करण्यात आल्या

तर यांच्यासोबतच ज्येश्ठ समाजसेवक नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांना मरणोपरांत भारतरत्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधित करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयातर्फे ट्विटर संदेशातून देण्यात आली आहे देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात अनन्यसाधारण महत्व असलेल्या भारत छोडो आंदोलनचा वर्धापन दिन आज देशभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला

या आंदोलनात धनिक प्रतिश्ठित लोकांबरोबर सर्वसामान्य लोकांना देखील सहभागी होण्याचं आवाहन गांधीर्जींनी केलं होतं महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विभागाच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनाचा राज्यस्तरीय गौरव सोहळा उचा नागपूरात कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी राहतील सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे उपस्थित राहणार आहेत

याप्रसंगी आदिवासी विभागातर्फे काही महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात येणार असून विभागाच्या संकेतस्थळांचं सुद्धा उद्वाटन करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके तसंच राज्यमंत्री डों परिणय फुके यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिशदेत दिली नागपूरच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे राश्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांना चालना देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आज एका जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अपारंपारिक उर्जा आणि कायदेविशयक जागृती या विषयावर माहिती देण्यात आली

त्याप्रमाणे जिल्ह्यात अशी सोसायटी स्थापन करण्यास आज वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी मान्यता दिली आहे